काही ठळक बातम्या

शांतता आणि समृद्धीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं

याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर विभागास चार कोटी वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी चे कैडेट्स हे युवकांचे आदर्श आहेत देशातील शांतता आणि समुद्धीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज पुण्यात केलं

या समारंभाला राष्ट्रपती प्रम्रख पाहुणे म्हणून उपस्थित होते

कोविंद प्रढे म्हणाले की प्रबोधिनी च्या दीक्षांत सोहळ्याला तिनही दलाचे प्रमुख म्हणून उपस्थित रहायला मिळालं हा अभिमानाचा क्षण आहे यावेळी हेलीकॉप्टर तसंच सुखोई विमानानी संचलनाला हवाई सलामी दिली अक्षत राज या कैंडेट ला राष्ट्रपती सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं

सोहेल स्लाम याला राष्ट्रपती रौप्य पदक तर अली अहमद चौधरी याला राष्ट्रपती कांस्य पदक देण्यात आलं किलो स्कॉर्डन ला चीफ ऑफ स्टाफ बनर ने गौरवण्यात आलं मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेनं प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज पूणे इंथं केले पूणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतळ्याचं आज श्री कोविंद यांच्या हस्ते अनावरण झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्यपाल श्री चेन्जामनेनी विद्यासागर राव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर सामाजिक व्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले रमाबाई यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा अतिशय कौत्रकास्पद आहे

तसंच त्यांनी महिला सक्षमीकरण विधवा प्रनर्विवाह आणि इतर अनेक कार्य केली असं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी काल ग्रजरात मधील स्वरत इथं वीर नर्मद दक्षिण ग्रजरात विद्यापीठाच्या वार्षिक दिक्षांत समारोहाला संबोधित करतांना केलं भारत आणि इंडोनेशियाला त्यांच्या विविधता आणि लोकशाही दृष्टीकोनाचा अभिमान असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते जर्काता इथं भारतीय समुदायाच्या लोकांशी आज संवाद साधत होते तीस दिवसांपर्यंत इंडोनेशियाच्या नागरिकांसाठी मोफत व्हिासाची सुविधा भारत सरकार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करित आहे आपलं सरकार देशाला भ्रष्टाचार म्रक्त नागरिक केंद्रीय आणि विकासाभिम्रख करण्यावर भर देत आहे सरकारनं इज ऑफ डुइंग बिजनेस साठी पावलं उचलली असून आमचा उद्देश इज ऑफ लिविंग साध्य करणं आहे

मोदी भारत इंडोनेशिया मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत उपस्थित राहणार आहे तत्पूर्वी भारत आणि इंडोनेशिया दरम्यान दोन करार आणि सौरक्षण अवकाश क्षमता विकास संबंधी विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले दोव्ही देशांदरम्यान धोरणात्मक संबंध अधिक खोलवर नेण्याच्या दृष्टीनं कार्य करण्यात येणार आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला

व्ही एम

पी टी ए

या दोव्ही मतदार संघातल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे

ई पी

त्याचबरोबर वटवाघुळापासून निपाह व्हायरसचा फैलाव होण्याचा धोका अधिक असल्यानं ज्या झाडांवर वटवाघूळ आहेत त्या ठिकाणी चूना पसरविण्याचेही आदेश पश्रसंवर्धन विभागानं दिले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम सात जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिले पंतप्रधान पिक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते कृषी राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावर्षी पावसाळा वेळेवर आणि चांगला होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे

पेरणीसाठी आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल यासाठी विमा कंपन्यांनी सात जून पूर्वी पीक विम्याची रक्कम जमा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे ज्या विमा कंपन्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना रक्कम मिळेल यासाठी तत्परता दाखवावी विमा कंपन्यांनी क्षेत्रिय स्तरावर अधिक गतीनं काम होण्यासाठी मन्ष्यबळ देखील वाढवावं ज्या खातेधारक शेतकऱ्यांची माहिती पडताळणी होत नाही अशा वेळी विमा कंपन्यांनी या खातेदारांची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करावी असे निर्देश केंद्र सरकारनं देखील यापूर्वीच दिले आहेत

सुधीर मुनगंटीवार यांनी तेरा कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे आज वनामाती इथं झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला

हा उपक्रम सरकारी कार्यक्रम न राहता सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम व्हावा हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हा वनाग्रह करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं जंगला व्यतिरिक्त झाडांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम असल्याचं आवर्जून नमूद केलं आत्तापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीतील किती वृक्ष जगले याचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला

महाराष्ट्रात हरित सेनेसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त पणे नोंदणी केली असून एक कोटी जनतेची हरित सेना उभारायचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं

सरासरीच्या तुलनेत कारंजा आणि मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाल्याच टक्केवारीवरून दिसून येत दरम्यान ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे

सुभाष देशमुख यांनी म्रंबई इथं दिली या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यांचे आभार मानले

देशमुख म्हणाले या निर्णयानं या हंगामात खरेदी केलेली आणि पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील साखळी नदीवरील निम्न साखळी बृहद लघु पाटबंधारे योजनेमुळं बाधित होणाऱ्या मौजे ढेंगाळा गावाच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रस्तावास आज मदत आणि प्रनर्वसन मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी तत्वतः मंजूरी दिली आहे

पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आपत्ती आणि अडचणींना तोंड देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे सरकारच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचर्णीवर मात करावी असं अवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे